देशाच्या ग्रामीण भागात विशेषतः छोटे उद्योजक आणि कष्टकऱ्यांसाठी महिला बचतगट महत्वाची भूमिका बजावत आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

राज्यातल्या गरीब जनतेला कोणत्याही आजारासाठी अनुदानाऐवजी शंभर टक्के मोफत उपचार उपलब्ध करून देणारी योजना राज्य सरकार आणणार

जिल्ह्यातील अपूर्ण असलेलं सिंचन प्रकल्प कालबद्ध नियोजनातून वेळीच पूर्ण करा असे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

जलजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येणार देशाच्या ग्रामीण भागात विशेषतः छोटे उद्योजक आणि कष्टकऱ्यांसाठी महिला बचतगट महत्वाची भूमिका बजावत आहेत असं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधताना बोलत होते हे बचत गट गरीब महिलांसाठी आर्थिक आधार ठरले असून ते या महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत आहेत असं ते म्हणाले या सर्व महिला दृढनिश्चय आणि उद्यमशीलतेचं उदाहरण आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना आपली शक्ती योग्यता आणि कुशलता दाखवण्याची संधी मिळते असं श्री मोदी म्हणाले

राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियानाअंतर्गत अडीच लाख गावांमधल्या कोट्यवधी गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना उपजिवीकेची शाश्वत संधी उपलब्ध करून देणं हे दीनदयाळ अंत्योदय योजनेचं उद्दिष्ट आहे असं श्री मोदी यांनी सांगितलं राज्यातल्या गरीब जनतेला कोणत्याही आजारासाठी अनुदानाऐवजी शंभर टक्के मोफत उपचार उपलब्ध करून देणारी योजना राज्य सरकार आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली मधुमेह हृदयरोग आणि कर्करोगाच्या औषधांवरील वस्तू आणि सेवा कर रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं वस्तू आणि सेवा कर परिषदेकडं पावठवला आहे असं ते म्हणाले हाफकीन संस्थेकडून होणारा औषध पुरवठा येत्या सहा महिन्यात सुरळीत होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी आणि या समाजात स्थैर्य निर्माण करण्याच्या द्रष्टीनं सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची तसंच सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याची मागणी आज विधान परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली तर अशा घटनांबद्दल राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली धुळे जिल्ह्यात राईनपाडा इथं मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून नाथपंथी डवरी समाजातल्या लोकांची ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत हत्या झाल्याची घटना राईनपाड्यापूरती मर्यादित नाही तर समाजमन कोणत्या थराला पोहोचत आहे हे यावरून दिसून आलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री सुनील तटकरे म्हणाले या घटनेनंतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करा अशी मागणी काँग्रेसचे श्री चंद्रकांत रघ्रवंशी यांनी केली सरकार भटक्या वंचितांच्या पाठीशी आहे असं सांगत भाजपाचे श्री प्रवीण दरेकर यांनी सरकारनं भटक्या विमुक्तांची जनगणना करून त्यांना ओळखपत्र आधारकार्ड द्यावं अशी मागणी केली ध्रळे जिल्ह्यातील राईनपाडा इथं घडलेल्या हत्याकांडाच्या बाबतीतील चर्चा विधानपरिषदेत आजही चालू राहिली समाज माध्यमांच्याद्वारे अनेक अफवा पसरत असून समाज माध्यमांवर अंक्श ठेवण्यासाठी ठेस पावलं उचलायची गरज आज सुरेध धस ख्वाजा बेग विद्या चव्हाण आदी सदस्यांनी बोलून दाखवली

मात्र अजूनही ही प्रक्रिया सुरळीत चालू नसून अनेक टिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले लवकरच इत्यादी औषधी प्रणाली सुरळीत करेल अशी ग्वाही मंत्री श्री गिरीष बापट यांनी सदनाला दिली मात्र काही प्रश्नोत्तरानंतर नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून सभागृहातील गोंधळामुळं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या नाणार प्रकल्पावरून विधानसभेत आज सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी लाऊन धरत शिवसेनेसह विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणा बाजी केली प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी या मुद्यावर चर्चेची मागणी लाऊन धरली प्रढच्या पिढ्या उध्वस्त करण्यासाठी हा प्रकल्प असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री स्रनिल प्रभू यांनी केला या गोंधळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला मात्र गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं होतं नागपुरातील सेंट्रल म्युझियम इथं प्रसाद पवार फाउंडेशन तर्फे ग्लोरियस अजिंठा हे भव्य छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे अजिंठा इथलं दोन हजार वर्षांपूर्वीच्या तथागत बुद्धांच्या विविध कथा पाहण्याची संधी यामुळं नागपुरकरांना मिळाली आहे अजिंठ्यातील नष्ट होत चाललेल्या चित्रांचं पुर्नरूज्जीवन करण्याचं महत्वाचं काम प्रसाद पवार आणि त्यांचे सहकारी करत आहेत सध्या अधिवेशन चालू असल्यामुळं प्रदर्शनाला भेट देणं सर्वांना शक्य नाही आहे

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग संचालक प्ररातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय यांच्या मदतीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चित्रे पोहचवण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रसार पवार यांनी आकाशवाणीच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितलं पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होते अशा स्थितीत पर्यटकांच्या स्ररक्षिततेबाबत स्थानिक प्रशासनानं आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा स्रचना पर्यटनमंत्री श्री जयक्रमार रावल यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र इथं व्हिडिओ कॉन्फरब्सिंगच्या माध्यमातून पर्यटनमंत्री श्री जयकुमार रावल यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधिक्षकांशी संवाद साधला

त्याचबरोबर अपेक्षित पाऊस पडल्यानं पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे त्यामुळं पर्यटन स्थळांवर पर्यटकांची सुरक्षितता बाधित होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे जिल्ह्यात शेती हा म्रख्य व्यवसाय आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील अपूर्ण असलेलं सिंचन प्रकल्प कालबद्ध नियोजनातून वेळीच पूर्ण करा असं निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले

वेबारटोला ओवारा निमगांव पांढरवाणी भूराटोळा या अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा देखील आढावा घेतला जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची बँकांनी तसंच प्रशासनानं दक्षता घ्यावी ग्रामीण आणि राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष लक्ष देवून कर्ज उपलब्ध करून दद्यावं ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असल्यास त्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई त्वरीत दद्यावी असं सांगितलं

त्यापैकी केवळ नऊ टक्के दूषित पाणी आढळले असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिली दूषित पाण्यामुळं पटकी कावीळ विषमज्वर असं जलजन्य आजार पसरल्यास या जलजन्य आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात यात जलजन्य आजाराचं नियमित सर्वेक्षण जलजन्य आजारासाठी आरोग्य संस्थांना आवश्यक औषध पुरवठा पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांचे नियमित प्रशिक्षण ग्रामविकास आणि पाणीप्रवठा विभागाच्या समन्वयानं नियमित स्वच्छता सर्वेक्षण जलजन्य आजार प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य शिक्षण शुद्धीकरण यंत्रणा आर ओ डीएफयू आदी बसवून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो राज्यात पाणी नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळांचं बळकटीकरण करण्यात येत आहे जलसुरक्षकांना उद्दिष्टानुसार पाणीनमुने गोळा करण्याचे काम यशस्वी करण्यास प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत राज्यस्तरावरून विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे नागपूर इथं लोकमत माध्यमाद्वारे लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळा घेण्यात येत आहे यामध्ये विधीमंडळाच्या दोव्ही सभागृहात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या आमदारांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील त्याचबरोबर विधान परिषद सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष श्री हरिभाऊ बागळे यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्याच्या कांदी जंगलात सुरू असलेल्या दहशतवादी विरोधी अभियानात आज एक अज्ञात दहशतवादी मारला गेला या दहशतवाद्याकडून शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला काल याच परिसरात झालेल्या गोळीबारात लष्कराचे कमांडो शहीद झाले दहशतवाद्यांना पकडण्याची मोहीम अजूनही स्रूर असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे ई कॉमर्स क्षेत्राला नियंत्रित करण्यासाठी भारत नियम तयार करत असल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री श्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्र व्यापार विकास परिषदेच्या बैठ्कीत ते बोलत होते